यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी चालवल्या जाणाऱ्या उपनगरी रेल्वेंसह अनेक व्यवस्था ठप्प झाल्या आहेत ब्रहन्मुंबई वीज पुरवठा आणि वाहतुक बेस्ट कंपनीनं याबाबत एका ड्विटमधून माहिती देत टाटा कंपनीच्या वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यानं वीज पुरवठा खंडीत झाल्याचं म्हटलं आहे महापारेषण कंपनीच्या कळवा पडघा केंद्रात देखभाल दुरुस्तीदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई आणि ठाण्याच्या अनेक उपनगरात वीज प्रवठ्यावर परिणाम झाला ठाणे महानगरपालिकेच्या टेमघर इथल्या पाणी उपसा केंद्राचा वीज प्रवठा खंडीत झाल्यानं ठाणे शहराचा पाणी प्रवठाही ठप्प झाला आहे दरम्यान मुंबईचा वीजपुरवठा पुढच्या तासाभरात सुरळीत होईल असं सूत्रांकडून सांगण्यात आल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे

रुग्णालयांना वीज पूरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी याबाबत मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना केल्या आहेत वीज प्रवठा खंडित झाल्याप्रकरणी चौकशीचे आदेश ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत वीज प्रवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचं ऊर्जा मंत्री म्हणाले प्ढचे दोन तास वीज पुरवठा खंडीत राहण्याची शक्यता असल्यानं मुंबईतल्या सर्व रुग्णालयांनी डिझेल जनरेटर सज्ज ठेवावेत असं ब्रहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी म्हटलं आहे

गेल्या शतकात देशाला दिशा दाखवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांमध्ये राजमाता शिंदे यांचा समावेश असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखाली द्रक श्राव्य माध्यमाद्वारे आयोजित या बैठकीत राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री प्रतिनिधी केंद्रीय अर्थराज्यमंत्री अन्राग ठाकूर तसंच केंद्रीय अर्थमंत्रालय आणि विविध राज्यांच्या वित्त विभागाचे अधिकारी सहभागी होतील

सिंधुदुर्ग जिल्हयात आज सकाळी उमेद अभियानातल्या महिलांनी ओरोस इथं सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला ओरोसच्या छत्रपती शिवाजी महाराज प्तळ्याकडून या मोर्चाला सुरुवात झाली भाजपच्या सिंधुदर्ग शाखेने या मोर्चाला पाठिंबा दिला आहे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन देण्यात आलं